संरक्षण सिद्धतेत आत्मनिर्भरतेच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा पुणे दौरा

राष्ट्रपती प्रवासी भारतीय दिवस अनिवासी भारतीयांची संख्या तीन कोटींपेक्षाही अधिक असून ही संख्या जगातल्या अशा प्रकारच्या अनिवासी नागरिकांमध्ये सर्वाधिक आहे भारतीय नागरिक जगाच्या कानाकोपऱ्यात पसरल्यानं भारतीयांच्या दृष्टीनं सूर्य कधीच मावळत नाही असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं प्रवासी भारतीय दिवस परिषदेमध्ये समारोपाचं भाषण करताना ते बोलत होते कोविड महासाथीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारतीय अप्रेसर असल्याचा उल्लेख त्यांनी केला भारतानं सुमारे दीडशे देशांना औषधं पुरवून जगाचा औषधस्रोत अशी प्रतिमा तयार केली असंही त्यांनी नमूद केलं प्रवासी भारतीय आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूवकांना केल आहे

आज इंटरनेटमुळे जगाच्या कानकोपऱ्यातील लोकांना जोडले आहे पण आपल्या सर्वाच्याच देश प्रेमामुळे आपली अंतःकरणं मात्र एकमेकांशी जोडली गेली आहेत

गेल्या काही वर्षांत अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी असलेली आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे अनिवासी भारतीयांनी पुढे येऊन गरजूंना मदत केल्याबद्दलच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून आपल्याला अभिमान वाटतो असं मोदी यांनी सांगितलं गडकरी आजघडीला देशातील प्रत्येक क्षेत्राला लागणारं तंत्रज्ञान कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ संशोधन आणि कच्चा माल तसंच सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रचंड क्षमता उपलब्ध असल्यामुळे देश आत्मनिर्भर होणार असल्याचा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला वॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते कृषी ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रासह मागास जिल्ह्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली

लोकांचा सहभाग निवडणुकीतील अनुभवाचा वापर आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या तत्वांवर आधारित देशभरात लसीकरणाचा सराव नुकताच करण्यात आला आहे

को विन या लसीकरण व्यवस्थापन यंत्रणेबद्दलही पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली

ऐकुया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून तीन दिवसांच्या पुणे भेटी दरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळांना भेटी दिल्या

या क्षेणास्त्राच्या निर्मिती मध्ये पूण्यातील प्रयोगशाळांच महत्त्वपूर्ण योगदान आहे

त्याचबरोबर अद्ययावत लष्करी रुग्णालयाचे उद्वाटनपण केलं नवीन रुग्णालयामध्ये सैन्य दलातील जवान आणि निवृत्त अधिकारी यांच्यावर उपचार केले जाणार आहेत या भेटी दरम्यान लष्कराच्या दक्षिण विभागाने कोविड दरम्यान दिलेलं योगदान आणि पूर निवारणासाठी केलेली मदत याचीही माहिती घेतली

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे या सभेला ऑनलाईन उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील साखर उद्योगाशी संबंधित नेते प्रत्यक्ष उपस्थित राहिले होते कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला राज्यभरातील बहुतेक साखर कारखान्यांचे पदाधिकारी देखील ऑनलाइनच सहभागी झाले होते ऐकू या त्याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून साखर आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वार्षिक सभेत बोलताना दिलीत्याचबरोबर व्हीएसआय सारख्या संस्थेची केंद्र राज्याबरोबरच देशात आणि आंतराष्ट्रीय पातळीवरही सुरु व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली मराठवाङ्यातील जालना इथं संस्थेच्या वतीनं सुरु होणारं ऊस संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल असं संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं देशभरातील ऊसशेती आणि साखर उद्योगाशी संबंधित कायमस्वरूपी भव्य साखर संग्रहालय पुण्यातील साखर संकुलाच्या आवारात सुरु करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला

या घटनेची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल तसंच राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व्यवस्थित झाले का ते पाहण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू विभागांचे तातडीनं ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीआणि पोलीस अधीक्षक यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉक्टर साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले भंडारा जिल्हा रुग्णालयाला काल दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण रुग्णालयाचे फायर एक्स्टीग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्यापरिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला राष्ट्रपती रामनाथ कोविन्द उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्देवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केल असून याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे

राज्यात आजमितीला गेल्या वर्षात पुणे विभागाच्या तुलनेत मुंबई औरंगाबाद नागपूर या विभागांत अत्यल्प प्रमाणात अवयवदान झाल्याने राज्यात पूणे अव्वल ठरले आहे असे पूणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितलं ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अवयव दान हेच श्रेष्ठदान अवयव दानात राज्यात अव्वल स्थान पटकावत पुण्यानं ही उक्ती तंतोतंत खरी ठरवली कोरोनाच्या महामारीतही पुण्याने अवावय दनांचा वसा कायम राखला

राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रत्यारोपण सुरू करण्यात आले मात्र सर्व आव्हानावर मात करत काही गरजू रुग्णांना निरोगी अवयव मिळाल्याचं समाधान समन्वयक आरती गोखले यांनी व्यक्त केले बचत गट लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ या ग्रामीण भागातल्या महिलांनी एकत्र येऊन स्वयंसहायता गटाची तसंच ग्राम संघाची बांधणी करून सॅनिटरी नॅपकिन्सचा उद्योग चालू करून तो यशस्वी केला आहे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी आणि मार्गदर्शन केलं

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि वेकोली खाणींमुळे होणाऱ्या प्रद्षणाची चौकशी केंद्रीय प्रद्षण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रद्षण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त समितीने केल्याचे समोर येत आहे

पाणीपरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत अमरावती इथल्या तिवसा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजूरी दिली या योजनेमुळे तिवसा शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे संपर्कमंत्री यशोमती ठाकुर यांनी या योजनेसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यांनी प्रकल्पाला मिळालेल्या मंजुरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे अष्टविनायक दर्शन राज्य परिवहन महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत प्रत्येक संकष्ट चतुर्थीला शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आणि तळेगाव आगारातून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत या गाडय़ा थेऊर मोरगाव सिद्धटेक रांजणगाव दर्शन करून ओझर येथे मुक्कामी असतील यापूर्वी स्वारगेट स्थानकातून दर रविवारी महाबळेश्वर दर्शन बसही सुरू करण्यात आली आहे आंबा गेल्या दोन चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात होत असलेल्या अवकाळी पावसामुळं कोकणातल्या आंबा आणि नाशिकच्या द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे ढगाळ हवामानामुळे मोहोरावर परिणाम झाल्याने यंदा आंबा उशिरा बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या भागात अवकाळी पावसामुळं द्राक्षाच्या मण्यांना भेगा पडल्या आहेत आणि त्यांचा गोडवाही कमी होण्याची शक्यता आहे

अवकाळी पाऊस धुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे यामुळे धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी केली आहे शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अवकाळी पावसाने गहू आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे नंदरबार नंद्रबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे मुसळधार अवकाळी पावसाने गहू आणि मिरचीचं पीक उध्वस्त झालं आहे याप्रकरणी तात्काळ पंचनामे करून सरकारने या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

त्यांच्या हालचालींवर आणि त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेवलं जाणार आहे

हवामान उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहेमराठवाडा आणि विदर्भात हवामान

कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार